उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकारने जाहीर केलेल्या कर सुधारणांचं मुख्यमंत्री दर्वेद्वे फडणवीस यांनी या स्वागत केले आहा देशीची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र या सुधारणांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीमारामन् यांच क्रिभार मानत असल्याचं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी क्वि आह आरतीय उद्योजक जागतिक स्पर्धेत या करामुळप्र्वी माग विडत होत असं सांगून कॉनफडिरधीन ऑफ डियन डिस्ट्रीजनं या करकपातीचं स्वागत कलि आह आ कर सुधारणा उद्योगांसाठी चैतन्यदायी ठरतील असं फिक्की नं म्हटलं आहा क्रिपन्यांना प्राप्तीकरातून सवलत द्यावी अशी फिक्कीची जुनी मागणी होती असं अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी सांगितलं असोचॅमनं म्हटलं आहक्री दर्घोतर्गत उद्योगांना प्रोत्साहन मिळवि आणि परदर्शी गुंतवणूकदार आकर्षित होतील मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यामागचा उद्देश लोकांच्या जीवाचं रक्षण करणं हा आहे अधिक महसूल गोळा करणं हा नाही असं केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नव्या कायद्यात निश्वित करण्यात आलेल्या कमाल आणि किमान दंडाच्या मर्यादेतील कोणतीही रक्कम राज्य दंड स्वरूपात वसूल करू शकतं असं ते म्हणाले राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँप्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी काल जाहिर केली

उपांत्य सामन्यात काल अमितनं कझाकस्तानच्या साकेन बीबॉसिनॉव्ह याचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला भारताने बेल्जियम दौऱ्यासाठी वीस सदस्यीय हॉकी संघाची घोषणा केली आहे मनप्रीत सिंह याच्या नेतृत्वाखाली ललित उपाध्याय आणि रुपिंदर पाल सिंह यांनी संघात पुनरागमन केलं आहे हरमनप्रीत सिंह उपकर्णधार आहे भारत बेल्जियम बरोबर तीन तर स्पेन बरोबर दोन सामने खेळणार आहे

नमस्कार